महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीनं निर्माण करण्यात येणाऱ्या शहरातल्या पहिल्या एमएनजीएल भवनाच्या भूमीपूजन सोहळ्यात ते बोलत होते सीएनजी स्टेशन वास्तूचे भूमीपूजनही यावेळी झाले प्राचिन भारतीय शल्यचिकित्सचे जनक सुश्रृत यांनी शालक्यतंत्राचा उपयोग आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीत केला आयुष मंत्रालयाने देखील आयुर्वेद आणि आयुर्वेद चिकित्सा पद्धतीवर ध्यान केंद्रीत केलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज पुण्यात व्यक्त केलं टिळक आयुर्वेद महाविद्यालयातर्फे शालक्यतंत्र या विषयावर आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते यावेळी डॉक्टर नरहरी पंड्या यांचा वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला परिषदेनिमित्त भरविण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणे आणि साहित्याच्या प्रदर्शनासही नाईक यांनी भेट दिली पूणे महापालिकेनं उपलब्ध पाण्याचं सुयोग्य नियोजन करतानाच सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर देण्याची सूचना बारामतीचे आमदार अजित पवार यांनी आज पुण्यात केली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून ते बोलत होते या बैठकीत शहर आणि जिल्ह्यात सध्या होत असलेल्या पाणीपूरवठ्याचा आढावा घेण्यात आला महाविकास आघाडी सरकारकडून सर्वच गोष्टी नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा आरोप माजी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्ण्यात पत्रकारांशी बोलताना केला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आले होते अजित पवार यांनी कोणत्या अधिकारात ही बैठक घेतली असा सवाल त्यांनी उपस्थित केला भामा आसखेड धरणातून पृण्याला पाणी देण्याबद्दल चा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा तसंच सांडपाण्यावरील प्रक्रिया साठीचा जायका प्रकल्प लवकर सुरु झाला तरच पुण्याचा पाणी प्रश्र कायमचा सुटू शकेल असं ते म्हणाले मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालय आणि हुंडा विरोधी चळवळ यांच्यातर्फे आज प्रण्यात आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा घेण्यात आली

पारितोषिक वितरण समारंभ पुणे आकाशवाणी केंद्राचे उपसंचालक आशिष भटनागर आणि पोलीस गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांच्या हस्ते झाला सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांनी त्यांचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर म्हणजेच यूएएन त्वरित ऑनलाईन काढून घ्यावा असं आवाहन भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे पीवायसी जिमखाना इथं आज जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेंची अंतिम फेरी पार पडली यामध्ये ऋचा सावंत हिनं तिहेरी मुकुट पटकावत स्पधेंवर वर्चस्व राखलं

अरुण साने स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय टेनिस लीग स्पर्धा सुरु आहेत आज झालेल्या सामन्यात गोल्डन बॉईज आणि एमडब्ल्यूटीए या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला विजयी संघांकडून अमित पाटणकर चिराग रुणवाल केदार पाठक जयदीप वाकणकर आणि निलेश ओस्तवाल यांनी चमकदार खेळ केला ही स्पर्धा पीवायसी क्लबच्या टेनिस कोर्टवर सुरु आहे

अमित गोणकर आणि श्भम करपे यांची खेळी निर्णायक ठरली ही स्पर्धा शारदा क्रीडासंकुलात सुरु आहे हवामान पुणे परिसरात आज हवामान काहीसं ढगाळ होतं

तर हा होता आजचा पुणेवृत्तांत